आज म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आपती व्यवस्थापन समितीची बैठक झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते अंतिम वर्ष विदयार्थ्याच्या परीक्षेबाबत झालेल्या या बैठकीत सदयस्थितीत परीक्षा घेऊ नये ही भूमिका कायम ठेवण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं अनेक महाविद्यालयात क्वारन्टाइन सेंटर करण्यात आली आहेत

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाणार असल्याचही ते म्हणाले विदयापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीनं परिक्षा घेण्याबाबत मार्गदर्शक सुचना जारी केल्या असल्या तरी कोरोनामुळे परिक्षा घेता येणार नसल्याचं आजच्या बैठकीत ठरलं असल्याचंही ते म्हणाले विदयार्थ्याचे शैक्षणिक न्कसान होऊ नये यासाठी त्यांना मागील सत्राच्या सरासरी ग्णांवर पदवी दिली जाईल आणि प्ढे श्रेणीवाढ करण्यासाठी परीक्षेची संधी दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं सीबीएससी च्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज घोषित झाला असून उत्तीर्ण विदयार्थ्यांमध्ये मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गुणवता यादी घोषित न करण्याचा निर्णयही बोर्डानं घेतला आहे यंदा ज्या विषयांच्या परिक्षा रद्द झाल्या होत्या त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी गूण बहाल करण्यात आले आहेत

ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक वाढ आहे

जिल्ह्यात काल दाखल झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला असून त्याची अँटीजेन चाचणी केली असता तो कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे सोलापूर जिल्हा कारागृहातली कोरोनाची साखळी तोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे

हे सर्वजण आता कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे

कोरोना संसर्ग झाल्याम्ळे म्ंबईतल्या एका रुग्णालयात उपचार घेत असलेले चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयातल्या सूत्रांनी सांगितलं आहे हे दोघेही विलगीकरण कक्षात असून वैदयकिय दृष्टीनं स्थिर असल्याचंही रुग्णालयाच्या सुत्रांनी स्पष्ट केलं

धारावीतला कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यात पोलिसांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे पोलिसांना वाहनातून घोषणा करुन ड्रोनदवारे लक्ष ठेवून ऑडिओ क्लिपदवारे माहिती देऊन लोकांमध्ये जनजागृती केली अरुंद गल्ल्यातून पायी गस्त घालून जनजागृती केली

धारावी भागात राजस्थान झारखंड बिहार ओरिसा पश्चिम बंगाल या राज्यातील बरेच परप्रांतीय कामगार कामानिमित आहेत या काळात त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची मोठी जबाबदारी पोलीस विभागावर होती

आर पी एफ जवानांना कोरोनाची लागण झाली त्यावर मात करून हे कर्मचारी पून्हा आपल्या कर्तव्यासाठी रूजू झाले आहेत

यवतमाळमधे कोरोनाचे रुग्ण आढळण्याचं थांबल्यानंतर तिथे पून्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत यापार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधत्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कठोर धोरण राबवावं असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत जिल्ह्यातल्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची आढावा बैठक झाली या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले संचारबंदित शिथीलता दिल्यानंतर नियमांचं पालन होत नसल्यानं परिस्थिती गंभीर होऊ शकते त्यामुळे नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलीसांनी कठोर भूमिका घ्यावी असं निर्देश त्यांनी दिले आहेत

राजस्थानमधल्या काँग्रेस आमदारांनी सरकारला आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे हे सगळे आमदार जयप्रमधल्या एका रिसॉर्टमध्ये थांबले असून सचिन पायलट यांच्यासाठी पक्षाची दारं अज्नही उघडीच असल्याचं म्ख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे असं असलं तरी आज झालेल्या बैठकीत सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ठरावही मंज्र करण्यात आला आहे आज सकाळी काँग्रेस नेते रणदिप स्रजेवाला यांनी सचिन पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांनीही विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं

सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पद नाकारल्यानंतर ते नाराज होते त्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहल गांधी हे त्यांच्या संपर्कात होते असंही पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे लॉकडॉऊनच्या काळात वीज मंडळाकड्रन पाठवण्यात आलेल्या अधिक रकमेच्या बिलांच्या विरोधात आज सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं

ते आज ग्गल फॉर इंडिया या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते प्रत्येक भारतीयाला स्वभाषेत माहिती प्राप्त होणं भारताच्या विशिष्ट गरजांप्रमाणे वस्तू आणि सेवा विकसित करणं डिजिटल बदलांना आत्मसात करणा या उद्योगांना मदत तसंच कल्याणकारी योजनांमधे कृत्रिम ब्दधीमतेचा वापर या चार क्षेत्रांसाठी ही गुंतवण्क वापरली जाईल असं ते म्हणाले